केंद्रसरकारनं यासंदर्भात अधिसूचना जारी केली

हिंदू शीख बौद्ध जघ्ती पारशी आणि ख्रिश्वन या सहा अल्पसंख्यक समुदायांना हे नागरिकत्व दिलं जाणार आहे मानवी मूल्यांचा विसर पडू न देता साहित्यिकांनी समाजात मूल्यं रूजवण्यासाठी लिखाण करावं असं आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी केलं आहे

निसर्गकवी ना धों महानोर यांच्याहस्ते या संमेलनाचं उद्वाटन झालं

परकीय चलन हे एकूण ठेवीचा महत्त्वाचा भाग असतो

मँचेस्टर विद्यापीठातून नाट्यशास्त्रात पीएच डी केलेले डॉ बऱ्हाणपूरकर यांचे भारतीय रंगभूमीसंदर्भात सतरा लेख जागतिक स्तरावर प्रसिद्ध झाले होते आसाममधे गुवाहाटी क्रं सुरु असलेल्या खेलो डिया क्रीडास्पर्धेच्या कालच्या पहिल्या दिवशी जिम्नश्रियम प्रकारात त्रिप्राची प्रियांका दासगुप्ता आणि उत्तर प्रदेशच्या जतिनक्मार कनौजिया यांनी सुवर्णपदक पटकावलं तर तालबद्ध जिम्नश्रियम मध्ये महाराष्ट्राच्या अस्मी भदाडे हिनं सुवर्णपदक तर श्रेया बंगाले हिनं रौप्यपदक पटकावलं पहिल्या दिवशी स्पर्धेत तीन सुवर्णपदक पटकावून त्रिपुरा पदकतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे

भारताचा शार्दुल ठाकूर याला सामनावीर तर नवदीप सर्पीला मालिकवीर म्हणून गौरवण्यात आलं